माजी सैनिकांच्या निवृत्ती वेतनामध्ये वर्ष अखेर आपोआप वाढ करण्यात यावी यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्यात यावी असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे समान पद समान निवृत्ती वेतनाबाबत धोरणात्मक निर्णय घेतला असून याबाबत पाच वर्षांमधून एकदा आढावा घेण्यात येणार असल्याचंही सरकारनं सांगितलं या धोरणाचा थेट आर्थिक बाबीशी संबंध असल्यामुळे याबाबत न्यायालयीन आढावा घेण्यात येऊ नये असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे

या कार्यक्रमांतर्गत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये हिपॅटायटीस बी आणि सी साठी मोफत औषध आणि रोगनिदान सुविधा पुरवल्या जाणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं

नवी दिल्ली इथं अनिवासी भारतीय विवाह आणि महिला तस्करी समस्या आणि उपाय योजना या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यावेळी उपस्थित होत्या अनिवासी भारतीयांसोबत झालेल्या विवाहांमध्ये महिलांची फसवणूक झाल्यास फसवणूक करणाऱ्या प्रूषांना तसंच कुटुंबातल्या सदस्यांना कडक शिक्षा होईल असं गांधी यांनी सांगितलं

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करेल असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणी साठी आज नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव इथं रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या मागणीसाठी काल पिंपळगाव इथले प्रल्हादराव कल्याणकर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे

कोल्हापूर इथं आज पवार यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी दिलं होतं पण असं न झाल्यानं आणि तरुणांना काहीही न मिळाल्यामुळेच हे आंदोलन पेटल्याचं ते म्हणाले सरकारनं घटनेत दरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असून याबाबत विरोधकांशी चर्चा करण्यास तयार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं

औरंगाबाद इथल्या राज्य ग्पवार्ता विभागात उपायुक्त म्हणून अपर्णा गिते यांची जालना इथल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी नामदेव चव्हाण हिंगोली पोलिस अधिक्षकपदी योगेश कुमार जालना पोलिस अधिक्षकपदी एस चैतन्य उस्मानाबाद पोलिस अधिक्षकपदी राजा रामस्वामी परभणी पोलिस अधिक्षकपदी कृष्णकांत उपाध्याय नांदेड पोलिस अधिक्षकपदी संजय जाधव लातूर पोलिस अधिक्षकपदी आर एस माने तर औरंगाबाद शहर पोलिस उपायक्तपदी सी के मीना यांची बदली करण्यात आली आहे

जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटील यांनी ही घोषणा केली गोंदिया पोलीस विभागाच्या वतीनं आयोजित नक्षल दमन विरोधी सप्ताहाच्या समारोप सत्रात ते बोलत होते नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षल हल्ल्यात आपला प्राण गमावणाऱ्या पोलिसांसह नागरिकही शहीद असल्याचं ते म्हणाले